गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात एटापल्ली तालुक्यातल्या चार मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे

मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत आहे

राफेल संदर्भात संरक्षन मंत्रालयातून फुटलेली कागदपत्रं प्रावा म्हणून ग्राह्य धरू नये अशी केंद्र सरकारची मागणी फेटाळून लावत न्यायालयानं ही कागदपत्रं पुरावा म्हणून स्वीकारत असल्याचं सांगितलं होतं मात्र राहल गांधी यांनी या प्रकरणात घोटाळा झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं असं मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं या संदर्भात भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती

निवडणूक आयोगानं गेल्या ब्धवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई करत निवडणूक काळात राजकीय पार्श्वभूमीच्या नेत्यांचे चरित्रपट प्रसिद्ध करू नये असं म्हटलं आहे

आज औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सत्तार यांनी ही भूमिका स्पष्ट केली

काँग्रेसचे माजी खासदार रामक्रष्ण बाबा पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

म्हात्रे यांनी शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारासाठी कोपरखैरणे इथं घेतलेल्या एका सभेत मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचं आवाहन केलं होतं

या योजनेवर अंमलबजावणी करणं प्रत्यक्षात शक्य नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनाही माहिती असल्याचं मुनगंटीवार म्हणाले

तर औरंगाबाद इथले शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आज औरंगाबाद इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे

अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ राजौरी भागात भारतीय चौक्यांवर आज पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं या कारवाईला भारतीय सैनिक चोख प्रत्युतर देत असल्याचं सुरक्षा दलानं सागिंतलं आहे झारखंड राज्यात आज नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले तर एका सैनिकाला वीरमरण आलं